त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी राष्ट्रपतींची भाग्वस्तिन आपल्या पदाचा राजीनामा सादर कल्ता

दरम्यान भाजपच्या नसिवाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या बैठकीत नद्याप्रहणून निवड होण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हाती आहा काँग्रस्तीं पक्षाच्या कार्यकारी समितीची आज नवी दिल्लीत बैठक होणार आह क्रोकसभा निवडणुकीतल्या पराभवावर या बैठकीत पक्षाच प्रिमुख नत्ताचिर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली

राजस्थानात पोखरण इथं ही चाचणी करण्यात आली या बॉम्बनं निर्धारित लक्ष्य अचूक भक्तियाचं संरक्षण मंत्रालयानं काल नवी दिल्लीत सांगितलं

गुजरातमध्यस्विरतच्या सरठाणा परिसरातील एका व्यापारी संकुलात लागलल्खा आगीत किमान वीस जण मरण पावलत्विर इतर अनक्क जण जखमी झाला झा संकुलाच्या पाचव्या मजल्यावर असलेखा एका खाजगी शिकवणी वर्गात सुमारक्निनास विद्यार्थी असताना ही दूर्घ जा झाली